शेंद्रा इथं कौशल्य विकास संकूल तसंच येत्या काही वर्षांत औरंगाबादमध्ये आंतरराष्टीय प्रदर्शन केंद्र उभारण्यात येईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली बीडकीन इथं पाचशे एकरवर अन्न प्रक्रीया उद्योग सुरू करण्यात येतील त्यातील शंभर एकर जागा महिला उद्योजकांसाठी राखीव असेल आणि येत्या जूनमध्ये या प्रकल्पांच्या कामाचा प्रारंभ होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं प्रदर्शन संयोजक लघू उद्योजकांच्या संघटनेनं मराठवाड्यात लघू उद्योजकांची मोठी ताकद उभारल्याचे गौरवोद्रार त्यांनी यावेळी काढले उद्योजकांनी मंदी आहे म्हणून रडत न बसता लढावं असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केलं

कृषी प्रक्रीया उद्योगात येत्या काळात भरीव काम होईल असं त्यांनी यावेळी नमुद केलं मराठवाड्यात औद्योगिक वसाहत विकसित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येत असून सोळा नव्या उद्योगांची उभारणी सुरू असल्याचं देसाई यांनी सांगितलं औद्योगिक विकास महामंडळाच्या सेवा शुल्कात मोठी कपात करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली मराठवाड्यात औद्योगिक संस्कृती रुजवण्याचं काम केल्याबद्दल लघू उद्योजक संघटनेचं त्यांनी यावेळी अभिनंदन केलं

उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शनातल्या विविध उद्योगांच्या कक्षांना भेटी देऊन नवनवीन उत्पादनांची पाहणी केली चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात उद्योग व्यापार आणि सेवा क्षेत्राशी संबंधित साडे चारशेहून अधिक कक्ष उभारण्यात आले असून विविध विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शनही होणार आहे

वडेट्टीवार यामुळे नाराज झाले असले तरी त्यांच्या मंत्रालयात योग्य ते बदल करण्यात येणार असल्याची खात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिली असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची काल पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार पत्रकारांशी बोलत होते शरद पवार यांनी सर्व मंत्र्यांना मंत्रालयाचं काम आणि पक्षाचं काम यात समतोल राखायला तसंच राष्टवादी काँग्रेस पक्षाची शक्ती वाढवायला सांगितलं असल्याचं पवार यांनी यावेळी नमुद केलं

किनवट माहूर आणि हिमायतनगर या तालुक्यात बदली झालेले शिक्षक अद्यापही रूजू झाले नसल्यानं स्थायी समितीनं हा ठराव पारित करून राज्य शासनाकडे शिफारसीसाठी पाठवला आहे जून महिन्यात या शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून ते शिक्षक अद्याप शाळेत सेवेवर रुजू झालेले नसल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

नारायण शिंदे यांची निवड करण्यात आली आहे संमेलनाचे संयोजक दिलीप देशमुख बरबडेकर यांनी ही माहिती दिली येत्या एकवीस जानेवारी रोजी हे साहित्य संमेलन होत आहे प्रा शिंदे यांनी सपन सुगी ही ग्रामीण कादंबरी लिहली आहे शरदाचे चांदने यशवंतराव चव्हाण विचारधन ही दोन प्स्तकंही त्यांनी संपादित केली आहेत या संमेलनात कथाकथन कविसंमेलन चर्चा सत्रं आयोजित करण्यात आली आहेत

बिड इथं फेब्रवारी महिन्यात होणाऱ्या वृक्ष संमेलनाच्या औचित्यानं काल औरंगाबाद इथं लेखक अरविंद जगताप यांनी शिंदे यांची मुलाखत घेतली त्यावेळी ते बोलत होते मराठवाडा रंगकर्मी गौरव प्रस्कार यावेळी प्रदान करण्यात आले औरंगाबादचे लेखक दिग्दर्शक प्रवीण पाटेकर मदन मिमरोट आणि कैलास टापरे यांना सयाजी शिंदे यांच्या हस्ते यावेळी सन्माऩित करण्यात आलं